यांचं प्रतिपादन न्यायाधिकरणांच काम सक्षमतेनं चालावं यासाठी सर्व न्यायीक मंडळं एक छत्राखाली आणण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारचं मत मागितलं

जैशे मोहम्मदचा म्होरक्या मसुद अजहर याला काळया यादीत टाकण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघांच्या सुरक्षा समितीपुढं मांडायच्या ठरावाचा मसुदा अमेरिकेकडून वितरित भारतीय खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत भारताचा शुभंकर डे डोनेशियाच्या टॉमी सुगैटोेला हरवून उपान्त्यपूर्व फेरीत दाखल

लोकसभा निवडणुकीच्या तिस या टप्प्यासाठी निवडणूक आयोग आज अधिसूचना जारी करणार आहे

पहिल्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागं घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे

निवडणूक काळात प्रसारमाध्यमांनी सारासार विवेक पूर्ण जागा ठेवूनच त्यांच्या कर्तव्याचं पालन करावं असं आवाहन उपराष्ट्रपती एम

ते काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमाला संबोधित करत होते प्रसारमाध्यमांनी वृत्तांकन करताना उच्च दर्जाची व्यावसायिक आणि निष्पक्ष वृत्ती तसंच अचूकता राखली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली मतदानाचा हक्क उत्तम पद्धतीनं वापरता येण्यासाठी सुयोग्य माहिती देऊन माध्यमांनी मतदारांचं सक्षमीकरण करावं असंही ते म्हणाले बातमीदारांनी समाजाचा आरसा म्हणून काम करत वंचितांच्या प्रश्नाना वाचा फोडावी असं आवाहनही उपराष्ट्रपती नायडू यांनी यावेळी केलं

आसाम मधील दिनजान बे झालेल्या बैठकीला तीनही राज्यातील भूदल कॅंद्रीय राखीव पोलीस दल तसंच प्रशासकीय सेवेतील आधिकारी सहभागी झाले होते संवेदनशील भागात सुरक्षा तसंच सर्व सुरक्षा दलांचा समन्वय यावर यावेळी चर्चा झाली लेफ्टनंट जनरल राजीव सिरोही गृहविभागातील ईशान्य भागाचे संयुक्त सचिव सत्येंद्र गर्ग मेजर जनरल राजेंद्र सचदेव आसाम सुरक्षा दलाचे हरमीत सिंग तसंच अरुणाचल प्रदेशचे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे पोलीस महासंचालक सागरप्रीत हृडा यावेळी उपस्थित होते तेलगणा राष्ट्र समितीचे लोकसभेतले गटनेते डॉ जितेंद्र रेड्डी यांनी भाजपात प्रवेश केला आहे

गेल्या आठवडयात तेलगणातल्याच डी

अरुणा या काँग्रेसनेत्यांनी भाजपात प्रवेश केला होता अरुणा मेहबूबनगर मतदारसंघातून भाजपातर्फे निवडणूक लढवत आहे

गोव्याच्या मंत्रीमंडळात दीपक पाउसकर यांचा समावेश झाला आहे राज्यपाल मुदुला सिन्हा यांनी काल रात्री त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ दिली उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे नेते सुदीन ढवळीकर यांना काल मंत्रीमडळातून वगळल्यानंतर त्यांच्या जागी पाउसकर यांची वर्णी लागली आहे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तीन आमदारांपैकी मनोहर आजगावकर आणि पाउसकर यांनी त्यांचा संसदीय पक्ष भाजपात विलीन केल्यामुळे ढवळीकर हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे एकमेव आमदार उरले आहेत

भारतात अलीकडे झालेले बदल हे देशाची आर्थिक वाढ आणि समाजाच्या उन्नतीच्या दृष्टीनं कायापालट करणारे ठरले असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे ते काल संध्याकाळी क्रोएशियातल्या जागरेब विद्यापीठात बोलत होते नवा भारत घडतो आहे तो महत्वाकांक्षी आणि जगाशी जोडलेला आहे तो जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रभाव टाकणार आहे तो हवामान बदलासारख्या आव्हानावर उपाया शोधण्यांच्या आतंरराष्ट्रीय प्रयत्नामधे तसंच दहशतवादाशी तोंड देण्यासाठी नवी जागतिक रचना उभी करण्यासाठी पुढाकार घेऊ ष्टिछ्तो असं ते म्हणाले राष्ट्रपती तीन राष्ट्रांच्या दौ यावर असून पहिल्या टप्प्यात त्यांनी क्रोएशियाला भेट दिली

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण आणि राष्ट्रीय कंपनी कायदा अपलीय न्यायाधिकरण याच्या सदस्यांच्या नेमणूका संदर्भात निवड समितीच्या शिफारसी येत्या दोन आठवड्यात लागू कराव्या असंही खंडपीठानं म्हटलं आहे न्यायाधिकरणातील सदस्यांच्या नेमणूकीबाबत सर्व माहिती तसंच त्यावर केंद्र सरकारचं मत सादर झाल्यावर उचित आदेश दिले जातील असंही खंडपीठानं म्हटलं आहे

कोंता पोलीस ठाण्यात या सर्वानी पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अधिका यांपुढं आत्मसर्मपण केलं असं अतिरिक्त पोलीस अधीक्षक शलभ सिन्हा यांनी सांगितलं हे सर्व नक्षलवादी कोंता जिल्ह्यातल्या बलेंगताँग गावाचे रहिवाशी असून डीएकेएमएस या नक्षलवादी गटात कार्यरत होते जम्मू कश्मीरमधे शोपियान जिल्ह्याच्या केल्लर भागात आज पहाटे सुरक्षा दलांची दहशतवाद्याशी चकमक उडाली

जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसुद अजहर याला काळया यादीत टाकण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघांच्या सुरक्षा समितीपुढं मांडायच्या ठरावाचा मसुदा अमेरिकेनं वितरित केला आहे या ठरावात पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे अल कायदा आणि ईस्लामिक स्टेटवर संयुक्त राष्ट्रसंघानं घातलेले निर्बंध मसूदवर लागू करण्यासाठी त्याला काळया यादीत टाकलं जाईल असंही त्यात म्हटलं आहे त्यानुसार मसूदला जागतिक प्रवासबंदी केली जाईल त्याच्या मालमत्ता गोठवल्या जातील तसंच त्याच्यावर शरत्रबंदीही घातली जाईल

बिगरमानांकीत शुभंकरनं जगातल्या नवव्या क्रमांकाच्या सुगैटोंवर विजय मिळवत पुरुष एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली आहे